प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं

नाक आणि तोंडाला मास्क लावावा एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं हात वेळोवेळी साबणाने ध्वावेत हात आणि तोंड स्वच्छ ठेवावं या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा

बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंती निमित्त घरातूनच अभिवादन करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन

काल पहिल्या दिवशी राज्यातल्या अनेक शहरात व्यापाऱ्यांनी बंद पाळला मात्र दुकानं बंद असतानाही रस्त्यावरील नेहमीची गर्दी कायम होती राजधानी मुंबईत मात्र कालही नेहमीप्रमाणे गर्दी दिसून आली दरम्यान केवळ अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यास परवानगी असल्यानं अनेक जिल्ह्यांमध्ये व्यापाऱ्यांनी ब्रेक द चेन अभियानाला विरोध केला आज आणि उद्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना भेटून त्यांच्या समोर व्यापाऱ्यांची कैफीयत मांडण्यात येईल आणि उद्या सायंकाळ पर्यंत राज्य शासनानं निर्णय न बदलल्यास शुक्रवारी राज्यातले सर्व व्यापारी दुकानं सुरू करतील असा निर्णय महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सनं घेतला आहे चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली काल राज्यातल्या सर्व व्यापाऱ्यांची ऑनलाईन बैठक झाली त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला राज्य सरकारनं कोरोनाला रोखण्यासाठी लागू केलेलं ब्रेक द चेनचं धोरण प्रत्यक्षात व्यापाराला आळा घालणारं असून व्यापाऱ्यांना विश्वासात न घेता असा निर्णय घेतल्यामुळे व्यापाऱ्यांची अडचण झाली असल्याचं मंडलेचा यावेळी म्हणाले नांदेड जिल्ह्यातल्या टाळेबंदीला वंचित बहुजन आघाडी पक्षानं विरोध दर्शवला आहे

औरंगाबाद शहरात लहान मोठ्या व्यापारी तसंच व्यावसायिकांना दुकानं चालू ठेवण्यास परवानगी द्यावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे औरंगाबाद शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी केली आहे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना लिहिलेल्या पत्रात केणेकर यांनी टाळेबंदीला व्यापारी वर्गाचा विरोध असल्याचं सांगितलं प्रशासनाच्या सर्व नियम आणि अटींचं पालन करून व्यवसाय करण्याचं आश्वासन व्यापारी वर्गानं दिल्याचं केणेकर यांनी या पत्रात म्हटलं आहे बुलडाणा शहरात राज्य शासनाच्या वतीनं लागू करण्यात आलेल्या टाळेबंदी विरोधात काल वंचित बह्जन आघाडीच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं व्यापारी बांधवांनीही यावेळी रस्त्यावर उतरून तीव्र निदर्शनं केली तसंच दुकानं बंद ठेवून शासनाच्या निर्णयाचा निषेध केला सिंदखेडराजा इथं सर्व व्यावसायिकांनी टाळेबंदी विरोधात तहसीलदार तसंच म्ख्याधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केलं

केशकर्तनालय ब्युटीपार्लर बंद ठेवण्याबाबत या आदेशात नमूद आहे सरकारी कार्यालयं सहकारी संस्था खाजगी उद्योग बांधकाम क्षेत्र कारखाने याठिकाणी काम करणाऱ्या कर्मचारी तसंच कामगारांसाठी नियमावली लागू करण्यात आली असून आरटीपीसीआर चाचणी नकारात्मक असल्याचा अहवाल सोबत ठेवणं बंधनकारक करण्यात आलं आहे

जिल्ह्यातल्या आढावा बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली

अन्न आणि औषध विभागाचे सहायक आयुक्त प्र म

राज्यातली वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता लसीकरणाला अधिक वेग येण्यासाठी केंद्र शासनानं लसींचा अधिकाधिक पुरवठा करण्यासाठी पाठप्रावा करण्याचे निर्देश राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत काल यासंदर्भातल्या आढावा बैठकीत कुंटे बोलत होते

राज्यात लस वाया जाण्याचं प्रमाण तीन टक्के एवढं आहे

ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते व्यावसायिकांना विक्रीसाठी द्कानं उघडी ठेवण्याची येत्या दोन ते तीन दिवसात परवानगी द्यावी टाळेबंदीच्या काळातील वीज देयक सरसकट माफ करावं शेतकऱ्यांना हमी भाव देण्यात यावा आदी मागण्याही ठाकरे यांनी केल्या

अन्न नागरी प्रवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी काल याबाबतचे आदेश दिले मात्र पार्सल सुविधेच्या निर्णयामुळे शिवभोजन थाळीच्या किंमतीमध्ये कोणताही बदल केलेला नाही असंही भ्जबळ यांनी स्पष्ट केलं राज्यात वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे

बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तिसावी जयंती परंपरेनुसार पूर्ण सन्मानानं साजरी केली जावी मात्र कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव पाहता गर्दी न करता घरातूनच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे ते काल यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते चैत्यभूमी इथल्या स्मारकस्थळावरून थेट प्रक्षेपणाद्वारे दर्शन घेण्याची सुविधा तसंच बीआयटी चाळ आणि इंदूमिल या ठिकाणच्या कार्यक्रमांसाठी योग्य सुविधा देण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या

आंबेडकर यांच्या विचारांचा सन्मान म्हणून या दिवशी शिस्तीचं पालन केलं जाईल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला

राज्य सरकारन काल याबाबतचे आदेश जारी केले राज्यस्तरीय शिखर संस्था महाराष्ट्र राज्य सहकारी बँक जिल्हा मध्यवर्ती बँका सहकारी सूत गिरण्या पतसंस्था जिल्हा मध्यवर्ती ग्राहक संस्था सहकारी रुग्णालये आणि शैक्षणिक संस्था खरेदी विक्री संघ आणि सहकारी गुहनिर्माण संस्थांचा यात समावेश आहे

परीक्षेचा ताणतणाव घालवण्यासंदर्भात या कार्यक्रमादरम्यान चर्चा होईल असं पंतप्रधानांनी एका ट्विट मध्ये म्हटलं आहे

राज्य सरकारच्या अखत्यारितल्या तपास यंत्रणेची बाजू ऐकून न घेताच त्रयस्थ तपास यंत्रणेला चौकशीचे अधिकार देणं हे राज्याच्या अधिकारावर गदा असल्याचं राज्य सरकारनं म्हटलं आहे

उच्च न्यायालयानं बाजू ऐकून न घेताच चौकशीचे आदेश दिले हा एक नागरिक म्हणून वैयक्तिक अधिकाराचा भंग असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं दिलीप वळसे पाटील यांनी काल राज्याच्या ग्रहमंत्री पदाची सूत्रं स्वीकारली प्रशासकीय कामात राजकीय हस्तक्षेप राहणार नाही याची काळजी घेऊ असं वळसे पाटील यांनी यावेळी सांगितलं आगामी काळात विविध सण उत्सव येत असल्यानं प्रत्येक धर्मियांच्या दृष्टीने हे दिवस खूप महत्त्वाचे आहेत त्यामुळे या महिन्यात आपल्यासमोर आणखी आव्हानात्मक परिस्थिती उभी असल्याचंही ते म्हणाले

हॉटेल व्यवस्थापन न्यासाच्या बोर्ड ऑफ गर्व्हनरवर उपाध्यक्ष म्हणूनही त्या कार्यरत होत्या

झकेरिया यांच्या निधनाबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार औरंगाबादचे खासदार ईम्तेयाज जलील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांच्यासह अनेक मान्यवरांनी दख व्यक्त केलं आहे

जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

पूनम राठोड या उत्तीर्ण झाल्या आहेत

पूनम राठोड ह्या एथलेटिक्सच्या राष्ट्रीय खेळाडू असून सरस्वती भुवन महाविद्यालयात क्रीडा शिक्षक आहेत देशभरात ऑनलाइन लेखी आणि प्रात्यक्षिक पद्धतीनं घेण्यात आलेल्या या पंच परीक्षेत औरंगाबादमधून उत्तीर्ण झालेल्या त्या एकमेव विद्यार्थी आहेत